आघाडीवर असलेल्या अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी राजनाथ सिंह नितीन गडकरी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांचा समावेश आहे यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघात आघाडीवर असून काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी केरळच्या वायनाडमध्ये तर थिरुवनंतप्रममध्ये शशी थरूर यांनी आघाडी घेतली आहे

ग्रगांवमध्ये केंद्रीय मंत्री राव वीरेंद्र सिंह हिस्सारमध्ये ब्रिजेंद्र सिंग आणि अंबालामध्ये रत्तनलाल कारिया यांचा त्यात समावेश आहे

हिमाचल प्रदेशात मंडी कांग्रा हमीरपूर आणि सिमला या सर्व चारही लोकसभा मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार तीन लाखांची आघाडी घेऊन प्ढे आहेत

उत्तरप्रदेशात केंद्रीय मंत्री संजीव कुमार बल्याण मुजफ्फरनगर इथं गाझियाबादमध्ये व्ही

सिंग गौतमबुद्ध नगरमध्ये महेश शर्मा बरेलीत संतोषक्मार गंगवार गाझीप्रमध्ये मनोज सिन्हा मिर्झापूर इथं अन्प्रिया पोल सुलतानपूरमध्ये मनेका गांधी अलाहाबाद इथं कॅबिने मंत्री रिता बह्गुणा जोशी आणि पिलीभीतमध्ये वरुण गांधी आघाडीवर आहेत

उद्योग जगतानं रालोआच्या शानदार विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे उद्योगपती अदी गोदरेज अनिल अगरवाल आणि उदय को क यांनी भारत हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाशक्ती बनण्याची वेळ आता आली आहे असं म्हालं आहे प्रख्यात बँकर उदय को क यानी भारतासाठी ही मोठ्या परिवर्तनाची वेळ आहे असं म्ह लं गोदरेज उद्योगसमुहाचे अध्यक्ष अदी गोदरेज म्हणाले की सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ होण्यासाठी मोदी योग्य उपाय योजतील अशी अपेक्षा आहे आंध प्रदेशमधील विधानसभा आणि लोकसभा निवडण्कीत वाय एस आर काँग्रेस पक्षाची प्रचंड विजयाकडे वा चाल होत आहे पक्षाध्यक्ष वाय

जगनमोहन रेड्डी यांनी हा जनतेचा विजय असल्याचं म्ह लं आहे फेसबुकवरील पोस वर त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत अमरावती इथं त्यांच्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले तेलंगणाचे म्ख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी वाय